आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतूनच दारिद्र्यनिर्मूलन शक्य नितीन गडकरी यांचं मत हरितगृह वायू उत्सर्जन भारतात कमीच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा निर्वाळा प्रोगामी विचाराची नवी पिढी घडवणं हे आजचं मोठं आव्हान शरद पवारांचं प्रतिपादन कारागृह पर्यटनातून स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रस्ताव फिक्की पंतप्रधान नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा मिळतील नवीन पर्याय त्या माध्यमातून मिळतील शेतकरी तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहेत यामुळे देशात शीतगृहांच्या सोयी आधुनिक होणार आहेत परिणामी कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक होईल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायद्यांचं पुन्हा एकदा समर्थन करत ते शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचं म्हटलं आहे

कोरोना काळात जेवढ्या वेगानं परिस्थिती बिघडली तेवढ्याच वेगानं स्थिती सुधारतेही आहे असं पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले या काळात भारतानं आपल्या नागरिकांच्या जीवनाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवले भारताने मागील काही महिन्यांपासून एकत्रित येत जे काम केलं धोरणं आखली निर्णय घेतले आणि परिस्थिती सावरली हे पाहून जग आश्चर्यचकित झालं आहे असं मोदी यांनी सांगितलं फिक्की गडकरी कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेलं संकट हळूहळू दूर होत असतानाच आज देशासमोर बेरोजगारीची मोठी समस्या आहे बेरोजगारीमुळेच गरिबीचा सामना लाखो कुटुंबांना करावा लागत आहे

आर्थिक सामजिक शैक्षणिक द्रष्टीने मागास असलेल्या ग्रामीण कृषी आणि आदिवासी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणं गरजेचं आहे असं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं

पॅरीस पर्यावरण कराराला पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत मोदी काल बोलत होते जगभरात भारत नवीकरणीय ऊर्जेच्या बाबतीत चौथ्या स्थानावर असून सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली असल्याचं मोदी यानी यावेळी सांगितलं

संयुक्त राष्ट्रांनीही उत्सर्जनात भारताचा वाटा कमी असल्याचं मान्य केलं आहे अशी माहिती केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली

शरद पवार शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढं नेणारी नवी पिढी घडवणं हे आजच्या घडीचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं राष्ट्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे

वाढदिवसानिमित्त देशभरातून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री राज्यातले मंत्री आणि कार्यकर्त्यांनी पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत

उद्योगमंत्री सुभाष देसाई पाणीप्रवठा मंत्री गुलाबराव पाटिल रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे मंत्री अब्दुल सत्तार यावेळी उपस्थित होते

आता शेतकरी एकदाच नोंदणी करून थेट राज्य विभाग जिल्हा आणि तालुका पातळीवरील स्पर्धेत भाग घेऊ शकतो

कृषी पाटील केंद्र सरकारनं नुकत्याच केलेल्या कृषी क्षेत्रातील सुधारणा कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढच होणार आहे या कायद्यांबाबत पसरवले जात असलेले संभ्रम निरर्थक आहेत असं प्रतिपादन भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल उस्मानाबाद इथे पत्रकार परिषदेत केल ज्यांना या कायद्यातील तरतुदींबाबत आक्षेप असेल त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधी कोणत्या तरतूदी आहेत ते नेमकं सांगावं असं जाहीर आवाहन त्यांनी यावेळी केलं

या प्रकरणी कोट्यवधींची अनियमितता झाल्याचा संशय असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे नामनियुक्त विधान परिषदेच्या नामनियुक्त सदस्यांच्या नावांची घोषणा राज्यपालांकडून झालेली नाही ती होण्याआधीच त्याला विरोध करणं चुकीचं आहे त्यामुळे सदस्य निवडीला विरोध करणारी याचिका फेटाळून लावावी अशी मागणी राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता आश्तोष क्भकोणी यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे कायद्यातील तरतुदीनुसार आम्ही या याचिकेला उत्तर देण्यास बांधील नसल्याचंही त्यांनी म्हटले आहे

एसटि राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे नसतानाही खासगी शिवशाही बसची सेवा सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे

राउत केंद्रातील भाजप सरकार हे सक्त वसूली संचालनालय आणि सीबीआयचा गैरवापर करीत आहे असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे

दरम्यान काल पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं होत असलेली वाढ तसंच केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेनं राज्यभर आंदोलनं केली

काय आहे हा प्रस्ताव ते सांगणारा हा वृत्तांत

त्याअर्थाने या कारागृहांना एक ऐतिहासिक समृद्ध वारसा लाभला असून तो वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा यादृष्टीनं एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे सध्या हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असल्याचं कारागृह पोलीस प्रशासनातील सूत्रांनी सांगितलं इतिहासाचे अभ्यासक त्याचबरोबर विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ही कारागृह भेट मोफत ठेवण्याची तयारी असल्याचं या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे

कारागृह पर्यटनाच्या माध्यमातून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोचेल असा विश्वास या सूत्रांनीव्यक्त केला आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी राममंदिर अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी किती काळ लागेल हे निश्चित सांगता येत नाही मात्र किमान तीन वर्षे तरी लागतील असे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितलं ते काल मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते सैन्य प्रशिक्षण प्ण्याच्या सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅडेट प्रशिक्षण विभागाचा दीक्षांत संचलन समारंभ काल पार पडला महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल पी पी मल्होत्रा हे समारंभाला प्रमुख पाह्णे म्हणून उपस्थित होते

या प्रशिक्षणात भुतानचे चार प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते

मध्कर घारप्रे या ज्येष्ठ नागरिकानं एक रविवार एक किलोमीटर स्वच्छता असा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे आजपासूनच तो सुरू होणार आहे

असं घारपुरे यांनी म्हटलं आहे

त्यांच्या पार्थीवदेहावर आज सकाळी नऊ वाजता चाकूर येथील स्वामी शेटे स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येतील हवामान हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काल अपेक्षेप्रमाणे तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली या भागात आजही असाच तुरळक ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित आहे तापमानात झालेली वाढ कायम असून त्यात इतक्यात फारसा बदल संभवत नाही

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार